विविध देशांतील हवामानशास्त्र अभ्यासकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या अनुभवांची देवाण घेवाण करावी त्यामुळे हवामानाचा अच्रक अंदाज देण्यास मदत होईल असा या कार्यशाळेचा उद्देश आहे

महाराष्ट्राचे हिरक महोत्सवी वर्ष ही या वर्षीच्या महोत्सवाची संकल्पना आहे अशी माहिती पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ जब्बार पटेल यांनी आज प्ण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली

या महोत्सवात गाजलेली नाटकं दररोज सांयकाळी सात वाजता सादर होणार आहेत पुणे मुंबई द्रतगती महामार्गावरून नियमबाह्य पद्धतीने जाणाऱ्या वाहनांवर आता पोलिसांच्या इंटर सेप्टर या फिरत्या अत्याधुनिक गस्ती वाहनांची बारीक नजर राहणार आहे त्यामुळं कॅमेरे नसलेल्या जागी देखील या वाहनचालकांवर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे ही माहिती महामार्ग पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली नव्या इंटर सेप्टर वाहनांवर वेग तपासणी करणारी स्पीड गन सी सी टीव्ही कॅमेरा वाहनांची नंवरप्लेट ओळखणारी यंत्र याशिवाय रात्री देखील लक्ख दिसू शकेल अशी अद्ययावत यंत्रणा बसवण्यात आली आहे

पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे नगरसेवक हेमंत रासने यांनी तर महाविकास आघाडीतर्फे नगरसेवक अशोक कांबळे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला सुनील कांबळे हे विधानसभेत निवडून गेल्यानंतर त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर हे पद रिक्त झालं आहे

अशावेळी इतर उद्योगांना चालना मिळावी यासाठी केंद्राकडून तातडीने पावले उचलण्याची गरज आहे असं मत लडाख ऑटोनॉमस हील डेव्हलपमेंट कौन्सिलचे सदस्य सय्यद अब्बास रिझवी यांनी व्यक्त केलं

महिलांच्या डेक्कन आयटीएफ या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेंच्या मुख्य फेऱ्या उद्यापासून सुरू होत आहे पात्रता फेऱ्यांमध्ये भारतीय टेनिसपट्ंचं आव्हान संप्टात आलं आहे मात्र वाईल्ड कार्डद्वारे थेट मुख्य फेरीत प्रवेश मिऴवणाऱ्या भारतीय टेनिसपट्ंना दिग्गजांचं आव्हान मोडीत काढावं लागणार आहे यामध्ये प्ण्याची स्रेहल माने आणि शरण्या गवारे या टेनिसपट्ंचाही समावेश आहे प्णे जिल्हा फुटबॉल संघटनेच्यावतीनं प्रथम श्रेणी गटाचे साखळी सामने सुरू आहेत

नमस्कार